मात्र रालोआ सरकार सत्तेत आल्यानंतर या कामाला गती मिळाली असं मोदी म्हणाले रायबरेली कोच फॅक्टरी ही लवकरच एक जागतिक हब होईल असं त्यांनी सांगितलं या फॅक्टरीमधे जलद गतीच्या तसंच मेट्रो गाडयांचे डबे आणि एल्युमिनयमचे कोच तयार केले जातील येत्या दोन ते तीन वर्षात रेल्वे कोच फॅक्टरीचं उत्पादन वर्षाला तीन हजारापर्यंत जाईल यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असं ते म्हणाले

ते आज औरंगाबाद क्वे बातमीदारांशी बोलत होते नोटाबंदी वस्तू आणि सेवा करासारख्या निर्णयामुळे बसलेल्या धक्क्यातून देश अजून सावरलेला नसून सरकारसोबत जागतिक दर्जाचा एकही अर्थतज्ञ काम करायला तयार नाही अशी टीका त्यांनी केली आज देशभरात विजय दिवस साजरा करण्यात आला

प्राणांची बाजी लावून राष्ट्रासाठी लढणाऱ्या सशस्त्र दलाच्या जवानांप्रती देश कायम कृतज्ञ राहील असं ट्विट राष्ट्रपर्तींनी केलं आहे वीर जवान आणि त्यांच्या निःस्वार्थ त्यागाबद्दल उपराष्ट्रपतींनी गौरवोद्वार काढले जवानांचं अतुलनीय शौर्य आणि देशभक्तीमुळे देश सुरक्षित राहीला हे शौर्य भारतीयांसाठी प्रेरणादायी असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे देशाच्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेत गेल्या चार वर्षात मोठया प्रमाणावर सुधारणा झाल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं आहे विशेषतः ईशान्येकडच्या राज्यांमधे कायदा आणि सुव्यवस्थेत महत्वपूर्ण सुधारणा घडल्याचं ते म्हणाले नवी दिल्लीत ते आज विजय दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते

भारतीय लष्कर निमलषकरी दलं आणि विर सुरक्षा दलांमधल्या चांगल्या समन्यवयामुळे हे शक्य झाल्याचं सिंह यांनी सांगितलं छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदी प्रदेश कांग्रेसचे अध्यक्ष भूपेश बघेल यांची निवड झाली आहे आज रायपुर श्व कांग्रेस मुख्यालयात नवनिर्वाचित सदस्यांच्या बैठकीत याबाबतची औपचारिक घोषणा झाल्याचं काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितलं उद्या संध्याकाळी रायपुर क्वे राज्यपाल आनंदीबेन पटेल समारंभपूर्वक बघेल यांना मुख्यमंत्री पदाची शपथ देतील प्रत्येकाला स्वतःच्या हक्काची पक्की घर मिळावीत या उद्देशानं सुरू केलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ लोकांना मिळत आहे याबाबत पालघर श्विले लाभार्थी विश्वनाथ कोलेकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली

व्ही सिंधूनं महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं

गेली सलग दोन वर्ष हुलकावणी देत असलेल्या या स्पर्धेच्या विजेतेपदाला सिंधूनं यावर्षी आज अखेर गवसणी घातली

मोहम्मद शमीनं दोन तर जसप्रित ब्र्मराह आणि श्रीांत शर्मानं प्रत्येकी एक गडी बाद केला

नांदेड धाले आंबेडकरी चळवळीतले नेते माजी नगरसेवक एन

त्यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे वाशिम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातल्या नावली चिले भाविक हिंगोली तालुक्यातल्या फाळेगाव छे खंडोबा मंदिरात नवस फेडण्यासाठी जात असताना हा अपघात झाला

मराठवाड्यात वसंतदादा साखर संस्थेची शाखा सुरू करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सांगितलं आहे

जागतिकीकरण आणि तंत्रज्ञानामुळे जीवनशैलीत झपाट्यानं बदल होत असल्यानं साहित्यिक भांबावून गेले आहेत असं मत चित्रनाट्यसुष्टीतले लेखक दिग्दर्शक अभिनेते अभिराम भडकमकर यांनी व्यक्त केलं आहे

राज्यात तापमानात किंचित घट झाली आहे

येत्या दोन दिवसात विदर्भात तूरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे